दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्राला शुभेच्छा

कर्जब्रुडवेगिरीला आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने सार्वजनिक पतनोंदणी सुरू केली आहे

धन्वंतरी जयंतीच्या औचित्यानं नागपूर इथं आरोग्य क्षेत्रातील विविध वैद्यकीय तज्ञांचा सत्कार करण्यात आला

देवरी जिल्ह्यात स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी राष्ट्रीय प्रबोधनकार भाऊसाहेब थ्रुटे यांच्या प्रबोधनाचं आयोजन आज धनत्रयोदशी आपल्याकडं असलेलो संपत्ती धन यांच्याबद्दल आपल्या मनात असलेलं प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून धनत्रयोदशीचा र्रादवस साजरा केला जातो आज शेतकरो सव शेती अवजारांची तर व्यापारां लक्ष्मीची पूजा करतात तसंच देवदेवतांचा वैद्य धन्वंतरोंची आज जयंती असून आज त्यांची पूजा करण्यात येते

या विशेष दिनी आपल्या समाजात शांतीचं आण समृद्धीचं वातावरण राहो हो र्सादच्छा धनत्रयोदशीनिमित्त नागपुरच्या बाजारपेठांमध्ये विशेषतः इतवारी महाल इथल्या सराफा बाजारांसह गोकूळपेठ धरमपेठ परिसरात सोन्याची खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून येत आहे अनेक दिवसांपासून शहरातील बाजारावर असलेली मंदी कालपासून कमी होऊन आज बाजारात खरेदीला वेग आल्याचं चित्र आहे केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी दिवाळी निमित्त जनतेला श्रभेच्छा दिल्या आहेत ऐकू या त्यांचा संदेश

दिपावली म्हणजे आनंद खऱ्या अर्थाने आनंद द्विग्रुणित व्हावा अशीच आमची सगळ्यांची इच्छा आहे येणारी ही दिवाळी आमच्या सर्व समाजाला अंधारातून प्रकाशाकडं नेईल आणि त्याचबरोबर गाव गरिब मजदूर शेतकऱ्यांचं कल्याण होईल त्याचबरोबर विशेष रूपाने भय भूक आतंक भ्रष्टाचारातून आम्हाला मुक्ती मिळेल बेरोजगारांना रोजगार मिळेल आमच्या विकासाची गती वाढेल आणि अंधःकारातून विकासाच्या प्रकाशाकडे आम्ही वाटचाल करू असा मला विश्वास वाटतो

माझ्या आपला सगळ्यांना दिपावली निमित्त खूप शुभेच्छा कज ब्डर्वोगरांला आळा घालण्यासाठी डिजिटल व्यवहारांची नोंद करता यावी या उद्देशानं भारतीय रारजव्ह बँकेनं सावर्जानक पत नांदणी सुरु केलो आहे यामुळे कजब्डवे ग्राहक तसंच संबंधित प्रलंबत खटल्यांची नांद करता येईल

अवनी वाधिणीला मारणं ही घटना दुःखद असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे ते आज मुंबईत पत्रकार दिवाळी संमेलनात बोलत होते केंद्रीय मंत्री श्रीमती मनेका गांधींनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे मात्र अवनीला मारण्याचा निर्णय वन विभागाचा होता मारण्याची प्रक्रिया चुकीची असल्याची तक्रार आहे असं सांगत त्याबाबत चौकशी करू अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली राज्यातल्या दुष्काळावर तातडीनं मदत सुरू केली असून शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळू लागेल असंही ते म्हणाले द्ररदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे देण्यात येणाऱ्या क्रषी सन्मान प्ररस्कार विजेत्यांना आज राज्यपाल श्री चेन्नामनेनी विद्यासागर राव यांच्या हस्ते लॅपटॉप वितरीत करण्यात आले राज्यातल्या दुष्काळ प्रभावित भागांना दिलासा देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचं राज्यपालांनी यावेळी सांगितलं शेतीमध्ये आध्रनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांच्या हिताचा ळेल असं ते म्हणाले त्यांनी नागरिकांना धनत्रयोदशीनिमित्त शुभेच्छा दिल्या राज्यपालांच्या पत्नी श्रीमती विनोदा राव अभिनेत्री श्रीमती रोहिणी हट्टंगडी तसंच द्रदर्शनचे अतिरिक्त महाव्यवस्थापक श्री एम

थॉमस कार्यक्रमाला उपस्थित होते शेतीबरोबरच शेती आधारित व्यवसायांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात आला

जिंतूर जिल्हा परभणी मी कालपर्यंत एक झोपडपट्टीसारख्या घरात राहात होतो

मी पंतप्रधान श्री मोदी यांचे खूप खूप आभारी आहे

भूषणकुमार उपाध्याय आणि बालरोग तज्ज्ञ डॉ राजीव मोहता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यात नागप्रचे डॉ

स्रर्यवंशी ज्येष्ठ शल्य चिकित्सक डॉ जगदीश हेडाऊ ज्येष्ठ होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ मुरलीधर इढोळे विख्यात प्रस्तीतज्ज्ञ मनोज गायकवाड आयुर्वेदाचार्य वैद्य समिधा चेंडके आणि ब्रुटीबोरी इथल्या खाजगी आयुर्वेद महाविद्यालयातील तज्ज्ञ रत्ना गाडगीळ यांचा समावेश आहे

यासंबंधी परभणी इथल्या लाभार्थीकडून अधिक माहिती ऐकू या

राहणार रेल्वे स्टेशनजवळ परभणी येथील रहिवाशी आहे शौचालय नसल्यामुळे बाहरे उघड्यावर जावे लागत होते मात्र स्वच्छ भारत अभियानामुळं घरातच शौचालय बांधले यामुळे रात्री बेरात्री बाहेर न जाता घरातच शौचालयत सगळेजण जातात

धन्यवाद प्रधानमंत्री

ऑनलाईन भरलेल्या अजाची एक प्रत स्वयंसाक्षांकांत प्रमाणपत्रांसह अजदाराने जिल्हा क्रीडा र्आधकारो यांच्या कायालयात सादर करावी असे र्मिनदश देण्यात आले आहेत जमनीत झालेल्या सार्लास खुल्या बॅर्डामंटन स्पधचं र्विजेतेपद भारताच्या श्रभंकर डे यानं पटकावलं आहे

आज विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाची पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती नागपुरात आज दुपारी ढगाळ वातावरण होतं

दरम्यान राज्याच्या काही भागांत पावसानं आज हजेरी लावली

नाशिकमध्ये पण दुपारी पावसानं हजेरी लावली तर जालना जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली